या प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम पाहता शिवसेनेनं या प्रकल्पाला विरोध केला होता तसच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांसह राज्यात सुरु असणाऱ्या सर्वच विकास प्रकल्पांचा आढावा घेण्याचे निदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत राज्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित श्वेतपत्रिका काढणार असल्याचंही ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं संसद हैदराबाद लैंगिक अत्याचारघटनेचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले राज्यसभेत विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांनी महिलांविरुद्धचे गृन्हे रोखण्यासाठी कायदा आणि पोलिस व्यवस्थेत बदल करण्याची तसंच दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली तर दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली राज्य सरकारला या घटनेचा तपास वेगानं करण्याचे निर्देश दिले असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं दरम्यान ई सिगारेटला प्रतिबंध घालणाऱ्या विधेयकावर काल संसदेनं शिक्कामोर्तब केलं यामुळे ई सिगारेटचं उत्पादन विक्री व्यापार साठा आणि जाहिरातींवर देशभरात बंदी लागू होणार आहे तसच करविषयक कायदा सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं

त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या रक्कम काढण्यासाठीच्या कमाल मर्यादिवर काटेकोर लक्ष असून खातेदारांच्या हितासाठी पुढची पावलं उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं हेगडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री पदाबाबत भाजपा खासदार अनंतक्मार हेगडे यांनी केलेला दावा फडणवीस यांनी फेटाळला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री असताना आपण कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही तसंच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्याला केंद्राकडुन कोणताही निधी मिळालेला नव्हता या प्रकल्पात राज्याची भूमिका केवळ भूसंपादनापुरती असल्याचं ते काल नागपूरमध्ये बोलताना म्हणाले

अयोध्या अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरुद्ध जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना सैयद अशहद रशीदी यांनी पुनविंचार याचिका दाखल केली आहे न्यायालयाच्या निकालामध्ये काही त्रुटी असून त्याची अंमलबजावणी त्वरित थांबवावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे लसीकरण केंद्र सरकारच्या विधनुष्य या महत्वाकांक्षी लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात काल झाली

मातवंदना माता आणि बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी केंद्र शासन राबवत असलेल्या प्रधानमंत्री मातुवंदना योजनेला काल राज्यात प्रारंभ झाला

या काळात आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये मातांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून सुपोषित जननी विकसित धारिणी असा संदेशही दिला जाणार आहे तसंच आरोग्य पोषण स्वच्छता याबाबत मातांना मार्गदर्शन केलं जाणार आहे शिवांगी सब लेफ्टनंट शिवांगी या नौदलाच्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत कोची ॐ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या काल देश सेवेत रुजू झाल्या त्या मुळच्या बिहारमधल्या मुझफ्फरपूरच्या आहेत परिषद क्वांटम तंत्रज्ञान हे सर्वात वेगवान संगणकीय तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं या तंत्रज्ञानाच्या निर्मिती आणि वापराच्या स्पर्धेत भारतही उतरत आहे असं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे मुख्य सचिव डॉ

सतीश रेड्डी यांनी काल पुण्यात केलं क्वांटम तंत्रज्ञान परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

लासलगाव बाजारसमिती आवारात मात्र उन्हाळी कांद्याची आवक घटली आहे

दरम्यान देशभरात कांद्याच्या वाढत्या किमतींचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक झाली

पर जातीतल्या मुलीशी प्रेम संबंध ठेवल्याच्या कारणावरून सचिन घारू संदिपराज थनवर आणि राहुल कंडारे या युवकांची हत्या करण्यात आली होती नवलखा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्ते गौतम नवलखा यांना अटकेपासूनच्या संरक्षणास मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे नक्षलवादी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पीपल्स गुरिल्ला आर्मीच्या स्थापना सप्ताहाला काल हिंसक वळण लागलं एटापल्ली तालुक्यातल्या पुरसलगोंदी श्वल्या दोन नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली मासू पुंगाटी आणि ऋषी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्दघाटन झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नामदेव कल्याणकर होते

नावनोंदणी करण्यामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुद्ग सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मानाचं ब्लू फ्ला प्रमाणपत्र दिलं आहे त्यामुळे राज्य शासनानं पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधूद्र्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे

धूळे तालुक्यात अवेध वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई करणारे धूळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम यांच्यासह पथकावर रविवारी हल्ला करण्यात आला यात तहसिलदार कदम यांच्यासह दोघे जखमी झाले या घटनेचा निषेध करत राज्य तलाठी संघाच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शेनं करण्यात आली

शिवसेनेचे राहूल पंडित यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होणार आहे

गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला जखमींवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत हवामान् हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे काल कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील काही ठिकाणी हलका पाऊस झाला या पावसामुळे तूर कापूस पीक धोक्यात आली आहेत सांगली सातारा आणि कोल्हाप्रमध्ये काल हलका पाऊस झाला कोल्हाप्रमध्ये काल संध्याकाळपासून सुरु झालेला पाऊस अजूनही सुरु आहे राज्याच्या बऱ्याच भागात काल ढगाळ हवामान होतं त्यामुळे हुडहुडणारी थंडी जाणवायला आणखी काही दिवस लागतील असं चित्र सध्या दिसत आहे

उद्या सकाळपर्यंत कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागनं व्यक्त केला आहे